शाद्धज यांनी केंद्र सरकारच्या सद्धितसंरक्षण सचिव तसंच मंत्रिमंडळ सचिव म्हणून कार्य क्ति मात्र मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी क्लिखि कामामुळत्यिांना जनमानसात लोकप्रियता मिळाली